कालच्या एका दिवसात आठ हजारांहन अधिक रुग्ण बरे झाले

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्याच्या क्षमतेतही वाढ केली आहे

मुंबईतली उपनगरीय रेल्वेसेवा तब्बल अडीच महिन्यांनंतर आज सुरू झाली आहे राज्यशासनाच्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी मध्य पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरून लोकल सेवा स्रू करण्याचा निर्णय काल रात्री राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत घेण्यात आला

अत्यावश्यक सेवेतील प्रवासासाठी तिकिट वाटपाची जबाबदारी राज्य सरकारवर असणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून तिकिटांच्या आगाऊ पैशांसह कर्मचाऱ्यांची यादी रेल्वेला दिली जाईल

कामगारांचे तिकिट थर्मल तपासणीची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे स्रक्षेसाठी रेल्वे पोलिसांच्या मदतीला आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेली टाळेबंदी शिथिल केल्यावर अत्यावश्यक सेवेतल्या महानगरपालिका शासकीय आणि बँक कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत होता आजपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेने अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत

त्यामुळे पोलीस विभाग आणि रेल्वे प्रशासनाने बँक कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून त्यांना प्रवास करण्याची परवानगी दयावी अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पत्राद्वारे केली आहे शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करायला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे ऑनलाईन डिजिटल पदधतीनं प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेने दुरच्या शाळांमध्ये पूरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करायचा निर्णयही घेतला गेला आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स दवारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

आज नोंद झालेल्या कोरोना बाधितांमध्ये मुंबईहन परतलेले राज्य राखीव दलाचे चार पोलीस कर्मचारी आहेत

अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समाधानकारक काम करत असल्याचं म्ंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं म्हटलं आहे अमरावतीमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असून ही गोष्ट स्थानिक प्रशासन गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप करणारी याचिका भाजपा प्रवक्ता शिवराय क्लकर्णी यांनी न्यायालयात दाखल केली होती ती आज न्यायालयानं निकाली काढली

त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ गिरीश व्यास यांनी प्ढाकार घेतला असून राज्यातील काही प्रमुख रक्तपेढ़याची नोंदणी या फेसब्क पेजवर केली जात आहे गरजेनुसारी एखादी रक्तपेढी आवश्यक त्या रक्तगटाच्या रक्ताची फेसब्कवर मागणी करेल आणि त्या त्या शहरातील संबंधित रक्तदात्यांना त्याची माहिती मिळून ते गरजेन्सार रक्तपेढीत जाऊन रक्तदान करतील अशी ही योजना आहे रक्तदानासारख्या पवित्र आणि जीवनदायी उपक्रमासाठी समाज माध्यमाचा होणारा वापर ख या अर्थानं समाजोपयोगी देखील ठरेल असा विश्वास डॉक्टर व्यास यांनी व्यक्त केला आहे

काश्मीरच्या नियंत्रण रेषेलगत असलेल्या दहशतवादयांच्या प्रशिक्षण तळांवर दीडशे ते अडीचशे दहशतवादी तर जम्म् परिसरातली आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगतच्या तळांवर सव्वाशे ते दीडशे दहशतवादी घूसखोरीच्या तयारीत असल्याचा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे या घुसखोरांना वाट मोकळी करून देण्यासाठीच पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात असल्याचं स्रक्षा दलांनी म्हटलं आहे अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या पार्थिवावर आज मूंबईतल्या विलेपार्ले इथल्या पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांचं पाटण्याहन मुंबईत आगमन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील सुशांतसिंगनं काल आपल्या बांद्रे इथल्या रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती शवविच्छेदन अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे सुशांतसिंग हे मानसिक आजारावर उपचार घेत होते त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठी लिहन ठेवलेली नाही त्यांच्या मृत्यूबाबत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे समाज माध्यमांवर मृतदेहाचे फोटो किंवा खात्री न करता क्ठलीही माहिती प्रसारित करणं गैर असून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचं आज वृद्धपकाळानं निधन झालं

म्ंबईच्या अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सूरू होते उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना पत्र पाठवून पाटणकर यांच्या निधनाबद्दल द्रःख व्यक्त केलं

जिल्ह्यातले अधिसूचित क्षेत्रात फळ पीक घेणारे सर्व शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र असून एका शेतकऱ्याला अधिसूचित फळासाठी चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा कषी विभागानं केलं आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या म्सळधार पावसाने परतवाडा अकोला महामार्ग बंद झाला आहे